पारदर्शक कर प्रणाली प्रामाणिक करदात्यांचा सन्मान या मंचाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

राष्ट्र निर्माणात मोठं योगदान देणाऱ्या करदात्यांचा सन्मान करणं आवश्यक पंतप्रधानांचं प्रतिपादन

राजस्थान विधानसभेचं अधिवेशन उद्यापासून जयपूरमध्ये कर प्रणाली सुधारणा पारदर्शक कर प्रणाली प्रामाणिक करदात्यांचा सन्मान या मंचाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून झालं देशाच्या कर प्रणालीत सुधारणा करण्यासाठी आणि ही कर प्रणाली अधिक सुलभ बनवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून या नवीन उपक्रमामुळे या उद्दिष्टाला अधिक बळकटी येईल असं प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केलं

विवाद से विश्वास योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत तीन कोटींपेक्षा जास्त प्रकरणांचा निपटारा करण्यात आल्याची माहिती मोदी यांनी दिली आज सुरू झालेले फेसलेस असेसमेंट म्हणजेच संबंधित अधिकाऱ्यांची ओळख गुप्त ठेवणे आणि करदाता चार्टर म्हणजेच करदात्यांची सनद हे देशाच्या विकासातलं एक महत्त्वाच पाऊल आहे असं ते म्हणाले ध्वनी आज भारत एक बहुत महत्वपूर्ण कदम उठा रहा है और वो है टैक्स पेयर चार्टर ये टैक्स पेयर चार्टर भी देश की विकास यात्रा में बहुत बड़ा कदम है और टैक्स पेयर के लिए अधिकार और कर्तव्य दोनों को संतुलित करने का और सरकार की जिम्मेवारी पक्की करने का ये बहुत अहम कदम है टैक्स पेयर को इस स्तर का सम्मान और सुरक्षा देने वाले दुनिया में बहुत कम देश हैं गिने चुने देश हैं लेकिन अब भारत भी इस महत्वपूर्ण कदम की ओर अपने आपको लेकर इसमें शामिल हो गया है कार्यक्रमाच्या सुरुवातीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या योजनेचं उद्दिष्ट विषद केलं करदात्यांचा सन्मान राखणं आणि त्यांना सशक्त करणं हा सरकारचा उद्देश आहे असं त्या म्हणाल्या आकाशवाणी कार्यक्रम फेसलेस असेसमेंट आणि करदात्यांची सनद या उपक्रमांमुळे सर्वसामान्य करदात्यांना काय फायदा होणार नव्या प्रणालीमुळे त्यांचे आयुष्य कसे सुकर होणार आहे हे समजून घेण्यासाठी आकाशवाणीवर पारदर्शक करप्रणाली प्रामाणिक करदात्यांचा सन्मान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे प्राप्तीकर विभागाच्या प्रधान आयुक्त रत्ना दासगुप्ता अतिरिक्त आयुक्त अभिनय कुंभार अतिरिक्त आयुक्त सुमन कुमार तसंच सनदी लेखापाल महेश माडखोलकर आणि सतिश शानबाग यामध्ये सहभागी होणार आहे रात्री साडेनऊ वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनी वरुन तसेच आकाशवाणीच्या अॅपवरुन हा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल

दररोजच्या चाचण्यांची संख्या रोज नवा विक्रम करते आहे

चार हजारपेक्षा अधिक सुरक्षा रक्षक लाल ऐतिहासिक लाल किल्ल्यावर तैनात करण्यात आले असून शनिवारी होणाऱ्या मुख्य ध्वजारोहण समारंभाची रंगीत तालीम आज करण्यात आली

सुरक्षा व्यवस्थेतील जवानांनी बंदोबस्तादरम्यान सुरक्षित भौतिक अंतर राखण्यासह बहुस्तरीय पद्धतीने बंदोबस्त ठेवला जाणार आहे सुरक्षेच्या दृष्टीने हवाई क्षेत्रात देखील निर्बंध घालण्यात आले आहेत शनिवारपर्यंत ड्रोन आणि प्यारा ग्लायडर उड्डाणास बंदी घालण्यात आली आहे वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आला आहे एस जयशंकर चर्चा परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज जर्मनीचे परराष्ट्र व्यवहार मंत्री हेईको मास यांच्याशी चर्चा केली

आपल्या ट्वीटद्वारे जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार युरोप आणि आशिया खंडातल्या घडामोडींच्या समिक्षेसह संयुक्त राष्ट्र संघात उभय देशांच्या आपल्या भागीदारीची पुष्टी करण्यात आली

राजस्थान भारतीय जनता पक्षाने राज्यातल्या अशोक गेहेलोत सरकार विरुद्ध विधिमंडळात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटियार यांनी आज विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली उद्यापासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात मांडण्यात येणाऱ्या या प्रस्तावाला अंतिम रूप देण्यात आलं असल्याचं कटियार यांनी जयपूर इथे वार्ताहरांशी बोलताना सांगितलं राज्यातलं कोरोना बाधितांचं वाढतं प्रमाण आणि ढासळत असलेली कायदा सुव्यवस्था या मुद्द्यांवर प्रस्तावात भर असून या परिस्थितीचा सामना करण्याचं सोडून पक्षांतर्गत राजकारणावर सरकार गुंतलं असल्याचं ते म्हणाले हा प्रस्ताव उद्याच मांडणार असल्याचं भा ज पा प्रदेशाध्यक्ष सतीश पूनई यांनी सांगितलं

राजनाथ सिंग संरक्षण क्षेत्रात अन्य क्षेत्रांच्या तुलनेत जास्त आत्मनिर्भरता गरजेची असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं आहे आत्मनिर्भर भारत साप्ताहअंतर्गत संरक्षण क्षेत्रातल्या नवीन उत्पादनांचा शुभारंभ करताना ते बेंगळूरू इथे बोलत होते शस्त्रास्त निर्मितीत देशाला केवळ आपल्या गरजा पुरतीच उद्दिष्ट नाही तर वेळ प्रसंगी इतरांच्या मदतीसाठी तसंच अन्य देशांच्या मागणी पूर्तीसाठी देखील उत्पादनाचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्तीसाठी केवळ परदेशांवर तसंच अन्य पुरवठादारांवर अवलंबून राहणे योग्य नसून आत्मनिर्भर भारत योजनेत उद्दिष्टपूर्तीसह स्वदेशी उत्पादन वाढीवर त्यांनी जोर दिला महागाई दर किरकोळ बाजारात खाद्य पदार्थांचे दर वाढल्यामुळे जुलै महिनाखेर महागाईच्या दारात वाढ झाली आहे

पुणे नॉलेज क्लस्टर महाराष्ट्रातील पुणे आणि परिसरातील विज्ञान तंत्रज्ञान संशोधन आणि व्यवसाय संस्थांना उच्चस्तरीय तंत्रज्ञानाच्या मदतीनं जोडण्याच्या उद्देशानं सुरु करण्यात येणाऱ्या पुणे नॉलेज क्लस्टरला केंद्र सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागारांनी मान्यता दिली आहे यामध्ये पुण्यातील विद्यापीठं महाविद्यालयं संशोधन आणि विकास प्रयोगशाळा तसंच अन्य आस्थापनांचा समावेश करण्यात आला आहे या प्रकल्पाचा प्राथमिक प्रस्ताव प्राध्यापक अजित केंभावी आणि एल एस शशिधर यांनी सादर केला आहे पुण्याबरोबरच हैद्राबाद आणि जोधपूर या शहरांसाठीही अशा प्रकारच्या क्लस्टरला मान्यता देण्यात आली आल्याचं प्राध्यापक अजित केंभावी यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितलं याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून ध्वनी पुण्यातलं वृक्ष आच्छादन वाढवणं वाहतूक आणि इलेक्ट्रिक वाहनं साथीचे रोग तसंच आरोग्याबाबतचे अन्य काही छोटे प्रकल्प पुणे नॉलेज क्लस्टरच्या माध्यमातून हाती घेण्यात येणार आहेत लोकांची जीवनशैली सुधारण्याच्या दृष्टीनं राबवल्या जाणाऱ्या मोठ्या प्रकल्पांसाठी पथदर्शी प्रकल्पही पुणे नॉलेज क्लस्टरच्या माध्यमातून राबवले जाणार आहेत कोरोनाची जागतिक साथ आणि आत्मनिर्भर भारत संकल्पनेच्या अनुषंगानं काही प्रकल्पांची आखणी करण्यात आली आहे या व्यतिरिक्त काही विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास रोजगाराभिमुख क्षमतावृद्वी युवा संशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक प्रकल्प या क्लस्टरच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी माधवी कुलकर्णी पुणे

रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून या प्रणालीचा प्रारंभ केला या यंत्रणेमुळे आता रेल्वे कर्मचाऱ्यांना कार्यालयात न जाताही पाससाठी अर्ज करता येणार आहे तसंच या पासच्या माध्यमातून त्यांना आय आर सी टी सी च्या संकेतस्थळावरून तिकीट आरक्षणही करता येईल खासगी रेल्वे चालक रेल्वे मंत्रालयाने आज खासगी रेल्वे चालकांसाठी कार्यसूची जाहीर केली त्यानुसार पंधरा मिनिटांपेक्षा उशिराने धावणाऱ्या गाड्यांसाठी तसंच उत्पन्नाच विवरण चुकीच्या पद्धतीने दाखवल्यास दंड आकारण्यात येणार आहे

यंदा दिल्लीत सरासरीपेक्षा सात टक्के अधिक पाऊस आतापर्यंत झाला आहे हुवामान हवामान खात्याच्या अंदाजानुसार गुजरातमध्ये उद्या मुसळधार पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे पूर्व राजस्थानातही काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते देशाच्या बहुतांश भागात पावसानं चांगला जोर धरला असून उत्तर आणि मध्य भारतात पावसाचा जोर जास्त आहे महाराष्ट्रातही उद्या कोकण आणि विदर्भात सर्वत्र तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे